तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

भारतातील पहिल्या सी एन जी

यांच्या हस्ते होणार

प्रवेशिका ाखल

ए बी एल एक्रीडेटेड आणि आय सी एम आर ची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले

गोरेगाव बी

सी आणि एन आय सी

पंडित शीनशयाल उपाध्याय हे सच्चे मानवतावापी होते आणि अंत्यो याच्या विचारांवर विश्वास ठेवणारे होते त्यांनी आर्थिक दृष्ट्या र्बल लोकांच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नाडू यांनी आपल्या श्रद्धांजलीपर संपेशात म्हंटलं आहे नागप्रातिल प्रत्येक प्रभागात आयोजित या समर्पण पिन कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंडित ीन याल उपाध्याय यांना अभिवा न करुन यांचे संघर्षमय कार्य ेशप्रेम ेशाभिमान भारतीय संस्कृति बद ल उतंग कार्य यासह जनसंघाच्या वाटचालित शिलेल्या योगशानावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला स्रुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण लांसाठी प्रेशी तरतू नसल्याचा आरोप केला तर या अर्थ संकल्पात ज्येष्ठ नागरिक महिला य्वकांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी भरीव तरतू असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं शेतकऱ्यांना पेशविरोधी म्हणणं अयोग्य असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे नेते अरविं सावंत यांनी पिली राष्ट्रवापी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याची टीका केली भाजपच्या हेमा मालिनी यांनी मात्र केंद्रीय अर्थसंकल्प रदृष्टीचा असून यामुळे श स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वेगानं जाईल असं प्रतिपा न केलं

भाजपा खास ार सुशील कुमार मो ी यांनी काल सभागृहात प्रथमच चर्चेत भाग घेतला या अर्थसंकल्पाम्ळ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीची वाट आणखी स्कर होणार असल्याचं स्शील कुमार मोधी यांनी यावेळी सांगितलं

त्यामुळे त्यांची संधी नाकरात येणार नाही

पी एस सी सह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे

न्यायालयाने पिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर पेण्यासाठीच्या मार्ग र्शक सूचना आणि नियम तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी पिला आहे

स्पर्धा परीक्षांसाठी शिव्यांग विदयार्थ्याना रायटर ोण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारी ठरणार आहे शिव्यांग व्यक्तींमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित असेही न्यायालयाने सांगितले आहे

एन जी मध्ये रूपांतरित झालेल्या भारतातील पहिल्या वहिल्या टॅक्टरचे औपचारिक उदघाटन उदया केंद्रीय रस्ते वाहतृक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे उदया रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास म त करेल केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान नरेंद्र सिंह तोमर पार्शोत्तम रुपाला आणि निवृत्त जनरल व्ही

सिंग हे पेखील या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत इंधन खर्चावर वर्षाकाठी एक लाखाहन अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्वाचा फाय ा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास म त होईल

पंतप्रधान नरेंद्र मोपी यांच्या ृष्टीतील आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी भारतातील खेळणी उदयोगाला बळकट करण्यासाठी आणि मुलांना काही शिकण्याच्या दृष्टिकोनातून खेळण्याच्या सोबत जोडण्यासाठी सरकारने मागील महिन्यातच टॉयेकेथॉनचे आयोजन केलं होतं असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं या खेळणी मेळाव्यामध्ये यावर्षी सहभागी होण्यासाठी ोशभरातून एक लाखाहन अधिक प्रवेशिका ाखल झाल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी यावेळी शिली खर्डा लघ् पाटबंधारे यवतमाळ जिल्ह्यातील खर्डा लघ् पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालान्सार त्वरित पूर्ण करुन मौजा सरुळ गावाचे पूनर्वसन तातडीने करावे असे निर्र्रेश जलसंपाा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्च् कडू यांनी आज नागपूर इथ शिले विश्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात कडू यांच्या अध्यक्षतेखाली खर्डा लघ् पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कडू म्हणाले आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे

जिल्हाधिकारी अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सुसज्ज उपचार यंत्रणेसाठी आवश्यक खाटा विलगीकरण क्षेत्रासाठी इमारती औषधे आपी तजवीज तत्काळ करावी वलगाव येथील विलगीकरण केंद्र सर्व स्विधांसह तातडीने सुरू करण्याचे निर्रोश जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज पिले आवश्यकतेन्सार विलगीकरणासाठी शासकीय वि र्भ ज्ञानविज्ञान संस्था आणि इतर ठिकाणांची तजवीज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते

या प्र र्शनाचा श्भारंभ उद्या संध्याकाळी पाच वाजता क्शल विणकर मोहम्म अब्प्ल कलाम अन्सारी यांच्या हस्ते होणार आहे गाव विकास समिती महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत रिसोड येथील लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत येणाऱ्या सवड येथील गाव विकास समिती कार्यालयाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांच्या हस्ते न्कतेच करण्यात आले

माविमला महिलांची काळजी असून त्यांच्या भल्यासाठी साठ रुपयात विमा योजना सुरू करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले

भागवत प्रस्कार अहम नगर जिल्ह्यातील श्रीरामप्र येथील शब्धालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे

मराठी भाषा अभ्यासक प्रस्कार यावर्षी डॉ

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला अत्याचार पीडित महिलांना जल गतीने न्याय मिळण्यास म त व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महिलेच्या इच्छेनसार तज्ज्ञ सम्पोशकाकडुन सम्पोशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून पिले जाईल